प्रधानमंत्र्यांनी काल आपल्या निवासस्थानी केंद्रसरकारच्या सर्व सचिवांसमवेत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते मेक इन इंडिया ही संकल्पना अत्यंत महत्वाची असून यासंदर्भातल्या प्रगतीचे स्पष्ट संकेत मिळायला हवेत असं ते म्हणाले तत्पूर्वी या संदवादाची सुरुवात करताना मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांनी सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात संचालक आणि उपसंचालक स्तरावरच्या सर्व अधिका यांशी थेट चर्चा केली होती यापुढे सचिवांना प्रत्येक मंत्रालयाकरता स्पष्टपणे निर्धारित केलेली उद्दिष्टं आणि त्यांच्या पूर्ततेसाठी पंचवार्षिक योजनेचे दस्तऐवज तयार करायचे असून प्रत्येक मंत्रालयाचे महत्त्वपूर्ण आणि प्रभावी निर्णय निश्चित करायचे आहेत

पायलविरुद्ध सतत जातीवाचक शेरेबाजी करुन आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप या तिघींवर आहे राज्यात कालही अनेक भागात वादळ वाऱ्यासह पाऊस झाला मुंबईत रात्री जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसानं हवेत गारवा आला औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि अनेक वाहनांचं नुकसान झालं शहरात राधास्वामी कॉलनीत तसंच आलमगीर कॉलनीत घराच्या भिंती कोसळल्यानं क्र महिला आणि क्रिा बालकाचा मृत्यू झाला औरंगाबाद तालुक्यातल्या खामखेडा इथं वीज कोसळून शेतात काम करणारी क्र महिला मृत्युमुखी पडली जालना आणि बदनापूर तालुका बीड जिल्ह्यात केज धारूर आणि गेवराई तालुक्यांत लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला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

उत्तराखंडमधे रुद्रपूर इथं सुरु असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत महाराष्ट्र आणि हरयाणाच्या खेळाडूंनी आगेकूच केल आहे दोन्ही संघाच्या प्रत्येकी चार खेळाडूंनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे